कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरातील राज्याची आर्थिक परिस्थिती फारसी चांगली नाही या स्थितीत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दरम्यान राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा भार कमी करुन दर कपात करण्याचे संकेत दिले आहेत पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन राज्यात सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांनी केंद्रातल्या सरकारवर टीका करत राज्यात ठिकठिकाणी आंदोलनही केलं आहे दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधीमंडळात येत असताना उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्तळ्यास प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

कोरोना संकट काळात घरा घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच पण तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊ या त्यासाठी वचनबद्ध होऊ या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती देखील वाढल्या असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या मुद्यावर चर्चेची मागणी करत सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली

या अंशतः टाळेबंदी मध्ये धार्मिक कार्यक्रम राजकीय सभा आंदोलनं सामाजिक कार्यक्रम आठवडी बाजार जलतरण तलाव क्रीडा मैदाने शाळा महाविद्यालये पूर्णतः बंद असतील मगल कायोलय सभागृह यात होणाऱ्या सर्व लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण टाळेबंदी करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला

यामध्ये कारखान्याचा तळमजला आणि दोन मजले कोसळले घटनास्थळी नागपूर महानगरपालिकेचे सहा तर नगर परिषद वाडीचे चार अग्निशमन वाहनं पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत

गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळ्रु या संघांमधे चेन्नई इथं स्पर्धेचा सलामीचा सामना होईल